शिवसेनेनं सत्तेत बरोबरीच्या भागीदारीची मागणी केली आहे त्यात मुख्यमंत्रीपद अडीच अडीच वर्ष विभागून देण्याच्या मागणीचा समावेश आहे दरम्यान भाजप विधीमंडळ पक्षनेत्याची निवड करण्यासाठी आज मुंबईत बैठक होत आहे पक्षाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि उपाध्यक्ष अविनाश राय खन्ना यावेळी निरीक्षक असतील राज्यात सत्ता स्थापनेचा निर्णय पक्षाचे राष्टीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे घेतील असं भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे सत्ता स्थापनेसंदर्भात भाजप आणि शिवसेनेत सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते भाजप आणि शिवसेनेत सत्तेचं समान वाटपं करण्याचं ठरलं होतं मात्र यात मुख्यमंत्री पदाचं समान कालावधीसाठी वाटप करण्याचा निर्णय झाला नव्हता असं भाजपच्या सूत्रानं सांगितल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे भारतीय जनता पक्षानं शिवसेनेला अडीच वर्षांसाठी म्ख्यमंत्रिपद देण्याचे आश्वासन दिलेलं नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना स्पष्ट केलं याबाबत लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेनं प्रस्ताव दिला होता मात्र त्यावर आपल्यासमोर कोणताही निर्णय झालेला नाही असं ते म्हणाले राज्यात आपल्या नेतृत्वाखाली महाय्तीचेच सरकार येईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला भाजप अध्यक्ष अमित शाह यांचा आजचा मुंबई दौरा रद्द झाल्याचं भाजपकडून सांगण्यात आलं त्यामुळे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्यासोबतची भेटही रद्द झाली आहे दरम्यान राज्यात नव्यानं निवडून आलेले शिवसेनेचे पंचेचाळीस आमदार भाजपशी हात मिळवणी करण्यास तयार असून त्यांना मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस हेच हवे आहेत असं राज्यसभेतले भाजपचे खासदार संजय काकडे यांनी म्हटलं आहे ते मुंबईत एका द्रचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते

सत्ता वाटपाच्या पन्नास पन्नास टक्के वाटपाच्या समीकरणावर चर्चा झालेली नाही असं म्ख्यमंत्री म्हणत असतील तर चर्चेसाठी कोणताही मुद्याच नसल्याने बैठक रद्द केल्याचं शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी सांगितल्याचं पीटीआयच्या व्रत्तात म्हटलं आहे कॅमेऱ्यासमोर केलेलं विधान मुख्यमंत्री मान्य करत नसल्याचं राऊत यांनी नमूद केलं

ते काल मुंबईत वातोहरांशी बोलत होते शिवसेनेनं राज्य तसंच केंद्रीय मंत्रिमंडळात आणखी खाती घ्यावी असंही आठवले यावेळी म्हणाले

ते काल पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते काँग्रेस पक्ष स्वतहून शिवसेनेकडे जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं

बालदी यांनी या संदर्भातलं पत्र काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केलं

न्यायमूर्ती बोबडे यांच्या पदाचा कार्यकाळ सतरा महिन्यांचा असणार आहे त्यांच्या नियुक्तीपत्रावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली असून लवकरच याबाबत औपचारिक अधिसूचना जारी करणार असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे

ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे सहाय्यक म्हणून काम करतील त्यांच्याकडे देशांतर्गत सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली आहे

यानिमित्त राज्यात जिल्हा मुख्यालयं महत्त्वाची शहरं असा विविध ठिकाणी रन फॉर युनिटी एकता दौडचं आयोजन करण्यात आलं आहे राज्यात मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं असून संपूर्ण विदर्भात ओला दष्काळ जाहीर करण्याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केली आहे या मागणीचं पत्र केंद्रीय कृषी मंत्र्यांना पाठवलं असल्याची माहिती त्यांनी अकोला इथं वार्ताहरांशी बोलतांना दिली अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर पातूर बार्शी टाकळी तेल्हारा आणि अकोट ताल्क्यातील शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे ब्लडाणा ताल्क्यातल्या चिखला शिवारात पावसामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची काल कृषी सचिव एकनाथ डवले यांनी पाहणी केली पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांच्या शेतावर कृषी विभागासोबत विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष हजर राहण्याची सूचना डवले यांनी केली नांदेड जिल्ह्यातले भोकरचे आमदार अशोक चव्हाण यांनी भोकर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली

नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनीही काल नांदेड तालुक्यातल्या सावंगी पुयणी वाडी बुद्रुक चिखली आदी गावांना भेटी देऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचमाने करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना दिल्या दरम्यान पीक विमा कंपनीनं नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून अहवाल सादर करावेत अशी मागणी विठ्ठलराव विखे पाटील कृषि परिषदेचे अध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केली आहे औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची शिवसेनेच्या वतीनं आज पाहणी करण्यात येणार आहे पक्षाचे सर्व आमदार नेते पालकमंत्री एकनाथ शिंदे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर हे जिल्ह्यात आठही तालुक्यातल्या विविध गावात जाऊन पाहणी करणार असल्याचं जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं

यामुळे कांद्याचे भाव नजीकच्या काळात वाढण्याची शक्यता आहे अन्य पिकांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून जिल्हा प्रशासनानं त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे

ब्रलडाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या वतीनं आदिवासी पाड्यावर अनोखी भाऊबीज साजरी करण्यात आली काँग्रेस नेत्या डॉ स्वाती वाकेकर आणि डॉ संदीप वाकेकर यांनी आदिवासी बांधवाना ओवाळून भेटवस्तू वाटप केल्या नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातल्या लहान या गावातही स्वरानंद संचच्या वतीनं संगीत दिवाळी पहाट हा भावगीत भक्तीगीत तसंच मराठी हिंदी बहारदार गाण्यांच्या कार्यक्रमानं भाऊबीज साजरी करण्यात आली औरंगाबाद शहरात काल भाऊबिजेच्या दिवशी हेल्यांचा सगर काढला जातो यावेळी पश्रपालकांनी शहरातला बिबी का मकबरा फकीरवाडी इथलं श्रीकृष्ण मंदीर आणि नवाबप्रऱ्यात सजवलेल्या हेल्याचं पूजन करुन त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली होती सगर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती

येत्या दोन दिवसांत दुरुस्तीचं काम पूर्ण होईल असं रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे

या धावत्या बसच्या मागच्या दोन चाकांच्या जोडीपैकी एक चाक निखळून पडल्याचं पाहताच गणेश यतोंडे आणि रोहित सातप्ते या दोन तरुणांनी बसचा पाठलाग करून ही बाब चालकाच्या निदर्शनास आणून दिली बसमधल्या सुमारे साठ प्रवाशांनी या दोघांनी सतर्कतेनं अपघात टाळल्याबद्दल त्यांचे आभार मानले